प्रग्रस्त क्ट्बांचं सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर ही मदत पोचवली जाईल गेल्या महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वरसगांव पानशेत टेमघर अणि खडकवासला ही धरणे भरल्याने यातून मुठा नदीत मेठ्या प्रमाणावर विसर्ग केला गेला त्यामुळे मुळा मुठा नदीला पूर आला होता त्याचा फटका नदीकाठच्या भागात असलेल्या क्ट्ंबाना बसला हेता त्या सर्व क्ट्ंबाना मदत देण्यासंदर्भात महापौर मुक्ता टिळक स्थायी समितीचे अध्यक्ष स्नील कांबळे यांनी आज महापालिका आय्क्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली

त्या पार्श्वभुमीवर सताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला आहे पृण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्ट सातारा सांगली आणि कोल्हापूर या पूरग्रस्त जिल्ह्यातलं एक गाव दत्तक घेऊन तिथे सर्वांगीण सुधारणा करणार आहे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली विभागीय आयुक्त कार्यालयाकडे ट्रस्टने हा प्रस्ताव दिला असून त्यांच्याकडून जे गाव दिल जाईल त्या गावातील घरं मंदिरं मशीद तालीम शाळा आदींची उभारणी ट्रस्टतर्फे केली जाईल

प्णे आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व गणेश मंडळांनीही प्रग्रस्त भागात मोठ्या प्रमाणावर मदत करण्याची भूमिका घेण्याचं आवाहन गोडसे यांनी केलं श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळानं प्रथम क्रमांक पटकावला आहे ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी आज पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर केला महाराष्ट्र तरुण मंडळाला व्दितीय तर श्रीकृष्ण तरुण मंडळाला तृतीय क्रमांक मिळाला वीर शिवराय तरुण मंडळानं चौथा आणि संय्क्त प्रसाद मित्र मंडळानं पाचवा क्रमांक पटकावला

औपचारिकता बाजूला ठेवून ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या बसचा लोकार्पण सोहळा काल पार पडला यावेळी पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री चंद्रकांत पाटील खासदार गिरीश बापट संजय काकडे महापौर मुक्ता टिळक आयुक्त सौरभ राव पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र जगताप पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना ग्ंडे आणि संचालक सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते

प्णे जिल्हा विभागीय क्रीडा समितीनं आज आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये लोणावळ्याच्या एमआयटी संघानं विजेतेपद पटकावलं

खडकवासला धरण साखळी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या पावसानं उघडीप दिली आहे

हवामान पुणे आणि परिसरात आज पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली

नमस्कार